सहकार शेती आणि संबंधित क्षेत्रांना चालना देऊन उत्तराखंडाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठया प्रमाणात सुधारण घडवून आणणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे यावेळी दीन दयाळ उपाध्याय शेतकरी कल्याण योजनेच्या निवडक लाभार्थ्यांना मोदी यांच्या हस्ते कर्जाचे धनादेश वितरीत केले जातील

सरकार गरीबांचं कित्येक वर्षाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधील आहे असंही मोदी म्हणाले रेरा अर्थात स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरणामुळे ग्राहक आणि स्थावर मालमत्तांचे अभिकर्ते यांच्यातला विब्वास मजबूत झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांमधली विश्वासाची दरीही नवा रेरा कायदा आणि बेनामी मालमत्ता कायद्यामुळे भरुन निघाली असल्याचं ते म्हणाले

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री पियुष गोयल यांनी बातमीदारांना ही माहिती दिली

छत्तीसगडमधल्या अनेक आदिवासी जमातींच्या अनुसूचित जमातींमधे नव्यानं समावेश करण्यासाठी घ जा दुरुस्ती विधेयक मांडायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं

पूर्ण बहुमतातल्या केंद्र सरकारमुळेच आज भारताचं स्थान जगात वैशिष्ट्यपूर्ण ठरलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

भारताचा आत्मविश्वास सध्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि हे देशाच्या विकासासाठी सकारात्मक लक्षण आहे असं ते म्हणाले या लोकसभेत सर्वात जास्त संख्येनं महिला सदस्य होत्या ही गोष्ट देशासाठी अभिमानास्पद आहे असं त्यांनी सांगितलं राफेल लढाऊ जे विमानाकराराबाबत काँग्रेसने सरकारवर केलेल्या िफ्रिचा मोदी यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला कप्रिस तृणमूल काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस् पक्ष आणि इतर राजकीय पक्षांचया नेत्यांनीही यावेळी आपले विचार मांडले तसंच सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना धन्यवाद दिले राज्यसभा काल अनिश्वित काळासाठी संस्थगित करण्यात आली राज्यसभेत नऊ विधेयकांना मंजुरी मिळाली मात्र विरोधी पक्षांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे त्रिवार तलाक आणि नागरिक सुधारणा विधेयक संमत होऊ शकलं नाही असं संसदीय व्यवहार मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर ते बातमीदारांशी बोलत होते

तसंच सरकारनं क्रिमी लेअरची मर्यादा अडीच लाख रुपयांवरुन आठ लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला

बिहार विधानसभेत काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले की यामुळे मागास जाती आणि अन्य जातींबाबत समग्र माहिती उपलब्ध व्हायला मदत होईल यावर्षी एक एप्रिलपासून सार्वत्रिक मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना सुरु केली जाईल अशी घोषणाही त्यांनी केली

सध्या ज्येष्ठ नागरिक निवृत्तीवेतन योजना केवळ दारिद्र्यरेषेखालील लोकांना लागू आहे

अगुस्ता वेस्त्रिँड हेलिकॉप्टर मनीलाँड्रिग प्रकरणी दुबईस्थित उद्योगपती राजीव सक्सेना याच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतल्या न्यायालयात सुनावणी होणार आहे

बिकानेर जमीन घोठाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसच्या सरवि गीीस प्रियंका गांधी यांचे पती उद्योजक रॉबा प्रमुड्रा यांची चौकशी केली या घोाळयात वड्रा यांच्या नेमक्या भूमिकेबाबत दिवसभर चौकशी सुरु होती

या हल्लेखोराने पाकिस्तानी सीमेलगत सिस्तान बलूचिस्तान प्रांतात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला लक्ष्य बनवले जेश अल अदिल या सुन्नी मुस्लिम दहशतवादी संघ जेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे

ख्यातनाम मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना शिव छत्रपती जीवनगौरव पुरस्कारजाहीर झाला आहे राज्याचे क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत ही घोषणा केली साताऱ्याची गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिला विशेष साहसी क्रीडा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे प्रियंकाने माऊं एव्हरेस आणि माउं होत्से ही दोन शिखरं सर केली आहेत अन्य खेळाडूंमध्ये महिला क्रिकेशित ्रिस्मृती मंनधाना हॉकीप ्रिसुरज करकेरा धावपाू सिद्धांत थिंगालिया धावपाू मोनिका आथरे स्क्वॅश खेळाडू महेश माणगावकर यांचा समावेश आहे एकलव्य पुरस्कार तसंच दिव्यांग खेळाडूसाठी पुरस्कारही घोषित झाले आहेत

गुवाहा इथं सुरु असलेल्या वरीष्ठ ग राष्ट्रीय बॅडमिंजे स्पर्धेत अग्रमानांकित खेळाडू आजपासून थे उपउपान्त्यपूर्व फेरीचे सामने खेळणार आहेत सायना नेहवाल पी व्ही सिंधू समीर वर्मा यांच्यासह सोळा खेळाडूंचे सामने आजपासून सुरु होत आहेत भारताचे लक्ष्य सेन आणि हर्षील दाणी यांनी पुरुष एकरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे

त्यात गायत्री गोपीचंद आणि रिया मुखर्जी यांचा समावेश आहे

या स्पर्धेत म्यानमारचा संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे देशात हवाई वाहतूक क्षेत्राचा विस्तार करण्यात उडान योजना यशस्वी ठरल्याचं नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली उडान ही जगातली वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे

दिल्ल्ली विमानतळावरचा भार कमी करण्यासाठी हिडन विमानतळ लवकरच कार्यरत होईलअसं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालमधील अमलार भागात अज्ञात दहशतवाद्यांनी काल एका नागरिकावर गोळीबार केला या नागरिकाला वैद्यकीय उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सुरक्षा दलाच्या सूत्रांनी म्हाऊं आहे कोणत्याही दहशतवादी संघ जनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातला डहाणू आणि तलासरी तसेच आसपासचा परिसर काल भूकंपाच्या झावियांनी पुन्हा हादरला

यात कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही गेल्या नोव्हेम्बर महिन्यापासून या भागात वारंवार अशा प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत उत्तरप्रदेशात संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

श्रीलंकेत मानीव हक्क उत्तरदायित्व यांचा प्रोत्साहन देण्यासाठी कॅनडा आणि जर्मनीसह हा कोअर गठ प्रस्ताव सादर करेल